गडचिरोली जिल्ह्यात खोब्रामेंढा परिसरातल्या जंगलात काल पहाटे झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात आज फुटणार निवडणूक प्रचाराचा नारळ आणि विदर्भात आज काही ठिकाणी उष्णतेची लाट अपेक्षित

यातले सर्वाधिक जिल्हेही महाराष्ट्रातलेच आहेत

गडचिरोली चकमकीत नक्षल ठार गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा परिसरातल्या पानडोंगरी जंगलात काल भल्या पहाटे पोलिसांशी झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले

ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये नक्षल्यांच्या उत्तर गडचिरोली विभागीय समितीचा सचिव भास्कर हिचामी अस्मिता अमर सुखदेव आणि सुजाता यांचा समावेश आहे त्यांचे मृतदेह काल दुपारी गडचिरोली इथल्या पोलिस मुख्यालयात आणण्यात आले दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य चकमकीत ठार होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे

असं पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील आणि पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं

नक्षल्यांनी आत्मसमर्पण करावं अन्यथा त्यांना गोळीनंच उत्तर दिलं जाईल असा इशारा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी वार्ताहरांशी बोलताना दिला

ऐकू या त्याबद्दलचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

त्यामुळं गेल्या वर्षीच्या शिल्लक साखरेत या नवीन साखरेची भर पडली आहे

एकंदरीत साखर उद्योगावर पुन्हा एकदा निराशेचे ढग दाटू लागल्याचं स्पष्ट झालं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी पंढरपर निवडणक पंढरपूर मगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीच्या अखेरच्या दिवशी आज राजकीय रणधुमाळी चांगलीच रंगणार असल्याचं चित्र आहे भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाचे बडे नेते उपस्थित राहणार असल्याचं जाहीर होताच महाविकास आघाडीकडूनही भगीरथ भालके यांचा अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जिल्ह्याचे संपर्कमंत्री दत्ता भरणे यांच्यासह शिवसेना आणि काँग्रेसचे जिल्ह्यातील बडे नेते उपस्थित राहात आहेत त्यामुळे दोन्हीकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार असल्यानं पंढरपुरात आज राजकीय धुळवड पहायला मिळणार आहे

उन्हाळी सोयाबीन लागवड गेल्या आक्टोबर नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे लातूर उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालं होतं उत्पादीत झालेल्या सोयाबीनची उगवण क्षमताही कमी झाली होती त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या वेळी नेहमीच जाणवणारा दर्जेदार सोयाबीन बियाण्याचा तुटवडा यंदा अधिक तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागानं लातूर जिल्ह्यात प्रथमच उन्हाळी सोयाबीन लागवडीसाठी शेतक यांना प्रोत्साहीत केलं आहे

दर्जेदार बियाणं शेतकऱ्यांना मिळावं यासाठीच्या या प्रयोगाबद्दल निलंगा तालुक्यातील नणंद येथील शेतकरी प्रदीप कुलकर्णी नणंदकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

एरवीपेक्षा याला रोगराई नसते आणि त्यामुळं अतिशय उत्कृष्ट सोयबीनचं बियाण उपलब्ध होतं

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर नेतेही या समारंभात दुरदृष्य प्रणाली मार्फत सामील होतील कृषी उत्पादन आणि कंपन्यांमुळे फलटण ते पूणे आणि इतर शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे रेल्वे सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग आहे यामुळे पुणे ते फलटण रेल्वे सेवा नागरिकांना सोयीची ठरणार आहे

परतीच्या प्रवासात गाडी फलटणहून संध्याकाळी सहा वाजता सुटेल आणि पूण्यात रात्री साडे नऊ वाजता पोहोचेल ही गाडी सुरवडी लोणंद नीरा जेजुरी आणि सासवड रोड स्थानकावर थांबेल रविवारी ही सेवा बंद राहील

त्यावेळी तिथं बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला या हल्ल्यात चार पोलिस कर्मचारी जखमी झाले असून दगडफेकीत पोलिसांच्या वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी दिली रात्री उशिरापर्यंत संबंधितांविरूध्द गुन्हे नोंदविण्याची प्रकिया सुरू होती शहरात सर्वत्र शांतता प्रस्थापित करण्यात आली आहे असं शेवाळे यांनी सांगितलं हवामान विदर्भात आज काही ठिकाणी उष्णतेची लाट अपेक्षित आहे

कोकणातल्या वाढलेल्या उष्णतेच्या झळा मात्र आज उद्या काहीशा कमी होतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे

नमस्कार